प्लाइमा केंद्र रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातला कोरोनाचा मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुविधेचं उद्घाटन काल दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं राज्यातलं जिल्हा रुग्णालयातलं हे पहिलं प्लाझ्मा थेरपी केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कोरोनावर लस येईपर्यंत मास्क हीच लस असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं

त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो लवकरच रत्नागिरी जिल्हा रुणालयात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात येणार आहे असं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी सांगितलं

या ओपीडीच्या वेळेतही वाढ करण्यात आली आहे ऐक्रया अधिक माहिती नागरीकांच्या सोईसाठी दिवसातून दोन वेळेस ई संजीवनी ओपीडी देखील सुरू करण्यात आली आहे

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक लॅपटॉप मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला उपचार रुग्णाला घेता येतो मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ओटीपी येतो त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे रिपोर्ट अपलोड केले जातात त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी योगेश रांगणेकर पुणे

विशेष म्हणजे या डॉक्टरांच्या पायात चप्पल नाही हातात घड्याळ नाही

यादरम्यान सकाळचं जेवण एखाद्या गावातील रुग्णांकडेच होते

त्यामुळे अनेकांसाठी ते देवदूतचं ठरले आहेत

असे असले तरी या आजाराचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही

ऑनलाइन योगा वर्ग ठाणे महापालिकेच्या बाळकूम इथल्या ग्लोबल रुग्णालयात महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून महापालिका आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांनी ऑनलाईन योग वर्ग सुरू केले आहेत कोरोना हा आजार श्वसनाशी निगडीत असल्यामुळे योग आणि प्राणायाम याचा लाभ रूग्णांना होत आहे ठाण्यातील घटाळी योग मित्र मंडळाच्या सहकार्याने हे वर्ग सुरु केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली या ऑनलाईन योग वर्गाचे उद्घाटन शनिवारी झाले कोरोनावर भारतीय उपचार पद्धती अधिक प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे यामध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथी त्याचबरोबर प्लाझ्मा आणि योग साधना याचाही समावेश आहे कोरोनाची लागण झाल्यास श्वसनाला त्रास होतो त्याचबरोबर आजार बरा झाल्यानंतरही श्वसन यंत्रणा पूर्ववत होण्यास विलंब होतो यावर योग आणि प्राणायम उपयूक्त ठरत असून ब्धसन यंत्रचे हे व्यायाम रुग्णांना बरे करण्यात मदत करतात ओंकार प्राणायाम सोपी आसने रुग्णांकडून करुन घेतली जात आहेत ठाण्याच्या अंबिका योग कुटीरचे योग प्रशिक्षक हे वर्ग रोज संध्याकाळी ऑनलाइन पद्धतीने घेतात या निमित्ताने रुग्णांशी संवाद साधून त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ करण्याबरोबरच मनोधैर्य वाढविण्यात येत असल्याचेही योग प्रशिक्षक अंबिके यांनी सांगितले

शासन प्रशासन आरोग्य विभाग पोलिस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता तर पोलिस विभाग प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पार पाडत आहे एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिस हे फ्रंटलाईन वॉरीअर्स आहेत असे गौरवोद्वागार यवतमाळचे संपर्क मंत्री संजय राठोड यांनी काढले पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबियांकरीता निर्माण करण्यात आलेल्या कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण करतांना ते बोलत होते पोलिस विभागाचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिसांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती करण्याची जबाबदारी पोलिस अधिक्षकांनी पार पाडली ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे असे सांगन पालकमंत्री राठोड म्हणाले या रुग्णालयात अतिशय सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे कोरोनाविरुध्दच्या लढाईत अहोरात्र रस्त्यावर उतरून पोलिस विभाग काम करीत आहे यात राज्यातील अनेक पोलिसांचा मृत्यूदेखील झाला आहे तरीसुध्दा पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सूरु केली आहे याअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि निर्माती एड समृद्धी पोरे यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी मास्क लावणे हात आणि चेहरा स्वच्छ धूणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे आपले कुटुंब आपला देश असून त्यांची काळजी घेण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं आवाहन त्यांनी केलं आहे आठवले नाशिक नाशिक जिल्ह्यात कारोना बाधीतांची घटणारी संख्या आणि कमी झालेला मृत्यू दर याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल समाधान व्यक्त केलं नाशिक दौ यात काल आठवले यांनी शासकिय विश्रामगृहावर अधिका यांची बैठक घेतली आणि आढावा घेतला

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार